जोकोविच आणि रॉजर फेडरर यांच्यात अंतिम लढत पाकिस्तानातल्या कर्तारपूर इथं असलेल्या दरबारसाहेब गुरुद्वाराला भारतातून जाणा या शीख भाविकांसाठी कर्तारपूर कॉरिडॉर बांधण्याच्या प्रकल्पासंदर्भात बोलणी करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांदरम्यान आज वाघाबॉर्डर इथं चर्चा होत आहे दोन्ही देशांमधून येणा या रस्त्याचे भाग ज्या ठिकाणी एकमेकांना मिळणार त्या झिरो पॉईंटबाबत आणि एकावेळी किती भाविकांना या मार्गाने प्रवेश देता येईल याबाबत यावेळी बोलणी होणार आहेत भारताच्या बाजूने या रस्त्याचं काम वेगानं सुरू असून झिरोपॉईंटनजिक पूल बांधायचं काम हाती घेतलं आहे याच ठिकाणी पाकिस्तानच्या बाजूनेही अशाच प्रकारचा पूल बांधावा अशी सूचना भारतानं केली आहे

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून आणखी काही भाग पाण्याखाली आला आहे

पूर आणि दरडी कोसळल्यानं आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे एनडीआरएफ एसडीआरएफची पथकं आणि स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे वीस हजारांडून जास्त पूर्यस्तांनी मदत शिविरांचा आश्रय घेतला आहे बालकांच्या खाद्यासह इतर सामग्रीचं वाटप पूरग्रस्त भागात होत आहे बिहारमध्ये पश्विम आणि पूर्व चंपारण्य कटिहार मुझफ्फरपूर सहर्सा सुपौल भागलपूर आणि पूर्णिया या भागात पुराचं पाणी शिरलं आहे

सीतामढी इथली परिस्थिती गंभीर आहे

कमला बालन नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून मधुबनी जिल्ह्यातल्या झांझरपूर इथल्या रेल्वेपूलावरून पाणी वाहत आहे एनडीआरएफ आणि एसआरडीएफच्या पथकांनी दीडहजारांहून अधिक लोकांची सुटका केली आहे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काल सर्व आमदारांची बक्क बोलावून त्यात परिस्थितीतून मार्ग काढण्याविषयी चर्चा केली देशाच्या विविध भागात उद्ववलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल एक उच्चस्तरीय बैठक बोलावली नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी केंद्रसरकार राज्यसरकार आणि संलग्न यंत्रणांच्या तयारीचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला पूंख्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करुन द्यायचे निर्देश त्यांनी अधिका यांना दिले आसाम आणि बिहारमधे गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार पाऊस झाला असून पुढच्या दोन दिवसातही तिथे जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

तराई या देशाच्या दक्षिण भागामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान झालं आहे काही महामार्ग पाण्याखाली गेले आहेत तर काही मार्गावरची वाहतूक भूस्खलनामुळे बंद आहे नेपाळचं लष्कर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं मदत आणि बचावकार्य सुरू आहे आतापर्यंत अकराशे लोकांची सुटका केली आहे

जीएसएलव्ही एम

हा अम्निबाण इस्रो संस्थेत बाहुबली या नावानं ओळखला जातो या चांद्रयानाचे तीन भाग आहेत चंद्राभोवती विशिष्ट कक्षेत भ्रमण करणारं भ्रमणयान चंद्राच्या पृष्ठभागावर चालणारं प्रज्ञान हे वाहन आणि ते वाहन चंद्रावर अलगद उतरवणारं विक्रम हे यान

उद्या होणारं चांद्रयान प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत दरम्यान राष्ट्रपतीनी आज तिरूपती देवस्थानात जाऊन व्यंकटेबराचं दर्शन घेतलं छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले तर एका माओवाद्याला अटक करण्यात आली या जिल्ह्यातल्या किरंदुल भागात आज सकाळी डीआरजी अर्थात जिल्हा सुरक्षा रक्षक आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीनंतर घटनास्थळी सुरक्षा दलाच्या जवानांना दोन माओवाद्यांचे मृतदेह आणि दोन बंदुका सापडल्या ठार झालेल्या दोन्ही माओवाद्यांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचं बक्षीस होतं अशी माहिती पोलिसांनी दिली कर्नाटकामधे राजकीय हालचालींना वेग आला आहे विधानसभेमधे बहुमत सिद्ध करण्यासाठी ठराव मांडायची घोषणा कुमारस्वामी यांनी कालच केली आहे कर्नाटक विधानसभेमधे विक्वासदर्शक ठराव मांडायचा आग्रह आपण धरु असं कर्नाटकचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बी एस येदियुरप्पा यांनी म्हटलं आहे ते काल बेंगळुरुमधे वार्ताहरांशी बोलत होते दरम्यान काँग्रेसच्या आणखी पाच बंडखोर आमदारांनी आपले राजीनामे अध्यक्षांनी लवकर स्वीकारावेत याकरता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे

बंगळुरुहून आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे की फुटीर बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी कसोशीने प्रयत्न चालवले आहेत माजी मुख्यमंत्री सिद्धराभैया यांनी गृहनिर्माण मंत्री एम

बी नागराज यांची भेट घेऊन राजीनामे मागे घ्यायला सांगितलं आहे तर मुख्यमंत्री कुमारस्वामी स्वतः चार आमदारांच्या थेट संपर्कात आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे याशिवाय पाच जणांची पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये नितीन राऊत बसवराज पाटील विबजित कदम यशोमती ठाकूर आणि मुझ्झफर हुसेन यांचा समावेश आहे

सी पडवी यांना विधिमंडळ गट नेतेपदी नियुक्त करण्यात आलं आहे याबरोबरचं पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या पार्बभूमीवर अन्य आठ समित्या स्थापन केल्या आहेत यामध्ये जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतील तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना प्रदेश समन्वय समितीचं अध्यक्ष केलं आहे संसद भवनाच्या संकुलात आज राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि इतर अनेक खासदार सहभागी झाले संसदेमधला कर्मचारीवर्ग देखील यात सहभागी झाला होता संसद भवनाच्या संकुलात सुरु झालेल्या या मोहिमेचा आजचा दुसरा दिवस आहे काल या मोहिमेत राजनाथ सिंह डॉ हर्षवर्धन एस जयशंकर आणि प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी झाले होते देशात डाव्या विचारसरणीच्या कडव्या अतिरेकी कारवायामधे लक्षणीय घट झाली आहे

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यामध्ये पणजी इथं इफ्फीच्या सुकाणू समितीची बस्कि झाली त्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत जावडेकर यांनी ही माहिती दिली बांगलादेशचे माजी अध्यक्ष हुसेन मोहम्मद इर्शाद यांचं आज ढाक्यातल्या एका रूग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं

फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी फ्रेंच नागरिक सज्ज झाले आहेत

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे इंग्लंडने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत चौथ्यांदा प्रवेश केला आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज आठ वेळचा विजेता स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे